भाजपा अध्यक्ष अमित शहा उद्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख राम विलास पासवान उपस्थित राहण्याची शक्यता आहे दिल्लीत होणा या या धोरणात्मक बैठकीनंतर शहा यांच्या समवेत एन डी ए च्या नेत्यांचं सहभोजन होण्याची शक्यता आहे त्याआधी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठकही पक्षाच्या मुख्यालयात होणार आहे विरोधी पक्षांनीही छोट्या छोट्या पक्षांना एकत्र घेऊन सरकार विरोधी आघाडी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरु केले आहेत आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री तेलगु देसमचे अध्यक्ष चंद्राबाबु नायडू यांनी काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याचीं भेट घेतली समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांच्यासह लोकतांत्रिक जनता दलाचे प्रमुख शरद यादव आणि डाव्या नेत्यांचीही त्यांनी भेट घेतली याआधी त्यांनी तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सिताराम येचूरी यांचीही भेट घेतली होती एक्झीट पोलच्या एकाच प्रकारचा कल दर्शवणाऱ्या निष्कर्षांवर शंका घेणाऱ्यांवर वरिष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी ब्लॉगवरुन जोरदार हल्ला चढवला आहे एक्झीट पोलचे अंदाज हे वैयक्तिक मुलाखतींवर आधारीत असतात त्यांचा ईव्हीएमशी काही संबंध नसल्याचं जेटली यांनी म्हटलयं एक्झीट पोलचे कल आणि प्रत्यक्ष निकाल साधरणतः सारखे आले तर विरोधकांच्या ईव्हीएम घोटाळ्याच्या दाव्यात काहीच तथ्य उरणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होताच काल संध्याकाळ पासून प्रसार माध्यमांमधून निवडणूक निकालाचे कल जाहीर होऊ लागलेत सर्वेक्षण करणाऱ्या बहुतांश संस्थांनी भाजपा आणि मित्रपक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे

भाजपाच्या शिष्टमंडळानं आज नवी दिल्ली श्वें निवडणूक आयोगाची भेट घेऊन काही भागात विशेषतः पश्चिम बंगालमधे फेरमतदानाची मागणी केली भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी या भेटीनंतर वार्ताहरांशी संवाद साधला पश्चिम बंगालमधे मतगणनेदरम्यान आणि गणनेनंतर हिंसाचाराची शक्यता लक्षात घेता आयोगानं याप्रकरणी लक्ष घालावं तसंच केंद्रीय दलांनाही आदर्श आचारसंहिता असेपर्यंत तैनात ठेवावं असं ते म्हणाले भाजपाच्या शिष्टमंडळानं ओदिशा पश्चिम बंगाल कर्नाटक आणि मध्य प्रदेशात मतगणनेच्या प्रक्रियेत बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी अशीही मागणी केली भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे नेते ओ

राजभर यांची उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मंत्रीमंडळातून हकालपट्टी केली राजभर मागासवर्गाचे कल्याण आणि दिव्यांगजन सक्षमीकरण मंत्री होते त्यांनी रालोआच्या विरोधात सातत्यानं कारवाया केल्याबद्दल ही हकालपट्टी झाल्याचं वृत्त आहे आदित्यनाथ यांच्या राजभर यांना हटवण्याच्या शिफारसीला उत्तर प्रदेशाचे राज्यपाल राम नाईक यांनी मान्यता दिल्याचं शासकीय पत्रकात म्हटलं आहे वैज्ञानिक आणि औद्यागिक संशोधन परिषद आणि राष्ट्रीय भौतीक प्रयोगशाळेनं आज जागतिक हवामानशास्र दिवसाच्या निमित्तानं देशाची काही एककं पुन्हा परिभाषित केली आहेत यामधे किलोग्रॅम केल्वीन मोल आणि एम्पीअर या एककांचा समावेश आहे जागतिक पातळीवर मापनाच्या एककांमधे सुसुत्रता असावी यासाठी केलेला हा क्रांतीकारक बदल आहे असं संरक्षण मंत्रालयाचे माजी वैज्ञानिक सल्लागार डॉ

शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र मंत्री परिषदेच्या बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज देशाचं प्रतिनिधीत्व करणार आहेत किर्गिझिस्तानची राजधानी बिश्केक धिं या दोन दिवसीय बैठकीला उद्या सुरुवात होणार आहे संघटनेचा पूर्ण सदस्य म्हणून बैठकीत सहभागी होण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे या बैठकीत प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होईल

लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल मधे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुन्हा सत्ता मिळणार असा सर्वसाधारण निष्कर्ष पुढं आल्यानं गुंतवणुकदारांमधे खरेदीचा उत्साह वाढल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं

बँकीग क्षेत्राचे समभाग आज विशेष तेजीत राहिले

ते मलकापूरहून अनुराबादकडे निघाले असताना मलकापुराजवळ असलेल्या रचना फॅक्टरीसमोर नागपुरच्या दिशेनं भरधाव निघालेल्या कंटेनरचा टायर फुटल्यानं तो टाटा मॅजीकवर जाऊन आदळला जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे

भारताचा या दौ यातला दुसरा सामना येत्या बुधवारी होणार आहे अल अझिझिआ भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री नवाझ शरीफ यांनी प्रकृतीच्या कारणावरुन जामीनाच्या मागणीसाठी आज शरीफ यांची कायमस्वरुपी जामीन आणि औषधोपचारासाठी परदेश प्रवासाची परवानगीची मागणी करणारी याचिका न्यायालयानं याच महिन्यात फेटाळली होती

एका ठिकाणी शस्रसाठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं त्या ठिकाणी छापा घातला यावेळी झालेल्या चकमकीत हे दहशतवादी मारले गेले या दहशतवाद्यांचा मुस्लिम ब्रदरहूडशी संबंध असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं

या दोन्ही ठिकाणावरुन शस्रास्र आणि दारुगोळा जप्त केला आहे

गुवाहाटी ििं आज दुसरी भारतीय खुली आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धा सुरु झाली